या कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते झालं नागरिकांचे प्रश्न विभागीय स्तरावर सोडविण्यासाठी या स्तरावर कक्ष स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात केली होती साखर कारखाना संकटात सापडलेल्या साखर कारखानदारीने दरवेळी सरकार किंवा बँकेपूढे मदतीसाठी याचना करण्याऐवजी अन्य उपायांद्वारे आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होण्याची गरज असल्याचं मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केलं साखर उद्योगासमोरील आव्हाने या विषयावरील एका परिषदेत ते बोलत होते राज्यातील सहकारी साखर कारखानदारीने सरकार आणि बँकांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं या परिषदेला साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते

अनेक नवे उपक्रम कर्जाची योग्य वसूली आणि खर्च कपातीच्या योजना याद्वारे हे साध्य झाले अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एस एस राजीव यांनी दिली

या सप्ताहाचं उदघाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं मी गर्भलिंग तपासणी करणार नाही मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही मी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन अशी शपथ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपस्थितांना दिली जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राष्ट्रीय कन्या सप्ताहाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले पाल पुण्यातील टपाल विभागाच्या मुख्य कार्यालयांत इथं आधारकार्डच्या सुविधेकरीता आणखीन दोन नवीन कक्ष सुरू करण्यात येणार आहेत

त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन टपाल खात्याकडून करण्यात आले आहे आविष्कार विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी यासाठी होणाऱ्या आविष्कार स्पर्धेची विद्यापीठस्तरीय फेरी उद्या पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे या फेरीआधी जिल्हास्तरावरील फेरी पार पडली

असीम संस्था पुण्यातील असीम संस्थेच्या वतीनं काश्मीर खोऱ्यातील बांदिपूर आणि बारामुल्ला इथल्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी करिअर वीक या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या संस्थेच्या अभिलाषा या प्रकल्पाअंतर्गत डॉक्टर श्रीराम गीत सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राच्या संचालिका डॉ पूजा मोरे जीवन चौकर उमेश झिरपे आदी अच्यूत गोडबोले आदी मान्यवर व्यवसाय संधी आणि यशस्वी होण्यासाठी मार्गक्रमण याविषयी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत हवामान पुणे आणि परिसरांत आज आकाश निरभ्र होतं

नमस्कार